मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात काल राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते राष्ट्रीय जल विकास अभिकरणामार्फत नदी जोड योजना राबवली जात आहे यामध्ये दमणगंगा पिंजाळ गोदावरी आणि पार तापी नर्मदा या दोन योजना महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये प्रस्तावित आहेत

राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमधे अनेक वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रीतसर सेवा परीक्षेत सहभागी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुंबईत दिल्यावर नाशिकमध्ये सुरू असलेलं बिन्हाड आंदोलन काल दुपारी स्थगित करण्यात आलं नाशिकमध्ये शनिवारी धडकलेल्या या बिन्हाड आंदोलकांनी आदिवासी विकास विभागाच्या सेवा भरती परीक्षा बंद पाडल्या होत्या यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर काल मुंबईत आंदोलकांना चर्चा करण्यासाठी बोलावलं राज्यातल्या पाच हजार कर्मचाऱ्यांचा हा प्रश्र सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल तसंच भरती प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल असं आधासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं सागरमाला योजनेअंतर्गत येत्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यातल्या जे एन पी टी चा विकास होऊन एक ते सवा लाख तरुणांना रोजगार प्राप्त होईल या रोजगाराच्या संधी सर्वप्रथम कोकणच्या भूमिपुत्राला दिल्या जातील अशी ग्वाही केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली उरण इथं जेएनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांच्या योजनांमध्ये विकसित केलेल्या शिवसमर्थ स्मारकाचं अनावरण ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते काल झालं यावेळी आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते

अशी माहिती त्यांनी दिली जेएनपीटीच्या व्यापारवृध्दीमुळे राज्याच्या विकास दरात वाढ होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका अधिका यासह लष्कराचे चार जवान शहीद झाले तर एका नागरिकाचा मृत्यू झाला तर या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक पथकानं मध्यरात्रीपासून पिंगलीना इथं शोधमोहीम सुरु केली पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना आणि एकतेची भावना व्यक्त करण्यासाठी अखिल भारतीय व्यापारी महासंघानं आज राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे बंद दरम्यान व्यापारी आपापल्या राज्यात एक दिवस उपवास करणार असून श्रद्धांजली फेरीही काढणार आहेत महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर मध्य प्रदेश पश्विम बंगाल उत्तर प्रदेश राजस्थान तामिळनाडू पंजाब आदी राज्यांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे

सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली यापैकी आठ हजार जणांवर व्यक्तिगतरित्या मानसिक उपचार तर सहा हजार जणांवर सामुहिक उपचार करण्यात आले

या प्रकल्पांतर्गत मानसिक तणाव आणि नैराश्यासोबत इतरही आरोग्य तपासणी केली जाते

दक्षिण कोकण आणि विदर्भातल्या किमान तापमानात काल लक्षणीयरीत्या घसरण झाली उत्तर कोकणात ते सरासरीपेक्षा कमी होतं